त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात टक्के राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोर्दीकडून वारंवार उल्लेख होणाऱ्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्विष्ट साध्य करण्यासाठी विकास दर आठ टक्के असणं गरजेचं आहे तो साध्य करायचा असेल तर अर्थव्यवस्थेला मोठी गती देणं भाग आहे असंच हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो संसदेत आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित विशेष कार्यक्रम आज दिवसभर आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाद्वारे प्रसारित केले जातील न्यूज ऑन एआयआर ऑफिशियल या युट्यूब वाहिनीवर सकाळी दहा वाजल्यानंतर अर्थसंकल्प पूर्व चर्चा सुरु होईल त्यानंतर अर्थसंकल्प सादर करतानाचं अर्थमंत्र्याचं भाषण अर्थसंकल्प विशेष बातमीपत्र आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर तज्ज्ञांचं चर्चासत्र आणि जनतेच्या प्रतिक्रिया या यूट्यूब वाहिनीवर ऐकता येईल

स्थानिक युवकांसाठी रोजगार संधी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्या म्हणाल्या या प्रादेशिक भाषांमध्ये मराठीचाही समावेश आहे राहल जामीन पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याबद्दल अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि माकप नेते सिताराम येचूरी यांना काल पंधरा हजार रुपयांच्या हमीपत्रावर जामीन मंजूर झाला आहे मुंबईच्या माझगाव न्यायालयात झालेल्या या सुनावणीला या दोन्ही नेत्यांनी उपस्थित राहून दोषी नसल्याचा दावा केला विधेयक भारतीय वैद्यक परिषदेवर प्रशासक नेमण्याची तरतूद करणारं विधेयक काल राज्यसभेनं मंजूर केलं हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे आधार सुधारणा विधेयकाला काल लोकसभेची मंजुरी मिळाली श्रीपाद नाईक भारत चीन सीमावर्ती भागातील रस्ते बांधणीमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं योगदान महत्त्वपूर्ण आहे सीमावर्ती भागातील रस्त्यांचं काम वेळेत पूर्ण केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पूण्यात केलं संस्थेच्या वार्षिक चर्चासत्रात ते बोलत होते यावेळी उत्कृष्ट कामगिरी बद्दल नाईक यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले मरख्यमंत्री अटल स्मृती उद्यान तरुण पिढीला कायमस्वरुपी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल असं मत मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केलं या उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्यध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारलं आहे सातवा वेतन आयोग नगरपरिषद महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजर करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली सुधारित वेतन संरचनेची निश्विती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प देण्याकरता त्यांनी एक महिन्याचा अवधी दिला आहे आषाढी वारी आषाढी यात्रेनिमित्त पंढरप्रात लाखो भाविक येत असुन त्यांच्या सोयीसाठी मंदिर आजपासून चोवीस तास खूलं करण्यात आलं आहे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचं दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं या उद्देशानं श्री विड्ठल रूक्मिणी मंदिर समितीनं हा बदल केला आहे तसं वारीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असतात अश्याच एका उपक्रमाबद्दल सांगत आहेत आमचे प्रतिनिधी आषाढी वारीच्या माध्यमातुन दरवर्षीच सामाजिक भान जपणारे नवनवीन उपक्रम राबवले जात असतात यंदा संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा लोणंद हन तरङगाव कडे मार्गस्थ झाला तेव्हा सामाजिक वनीकरण विभाग गाणं वारीतील सहभागी वारकऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा निर्धार केला आणि नुसता निर्धार करून ते थांबले नाहीत तर वारकऱ्यांकडे सीड बॅग आणि सीड बॉल देऊन वृक्षारोपणाची ही मोहीम यशस्वी करण्याचा मार्गही आखून दिला वन विभागाचे सचिव विकास खर्गे त्यासाठी स्वतः सपत्नीक वारीमध्ये सहभागी झाली होती त्यामुळे यंदाची ही वारी खऱ्या अर्थानं हरित वारी ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन विनायक सोमणी

बूलडाण्यासह जिल्ह्यातील चिखली मेहकर खामगांव मलकापूर शेगांव देऊळगाव राजा सिंदखेड राजा लोणार आणि जळगांव जामोद इथून पंढरपूर यात्रेसाठी या जादा बस सोडण्यात येणार आहेत डॅगन पॅलेस नागपूर येथील डुॅगन पॅलेस टेम्पलचा विकास करून ते जागतिक पर्यटकांच्या द्रष्टीनं आकर्षणाचं केंद्र ठरावं म्हणून ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकास आराखड्याला शिखर समितीनं तत्वतः मान्यता दिली आहे मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत काल ही मान्यता देण्यात आली

प्राधिकरणाची पाचवी बैठक काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झाली त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली ज्येष्ठ आंदोलन नंदरवार कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचा छळ तसंच त्यांच्या पालन पोषणातील अडचणींबाबतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार कुचराई करत असल्याच्या विरोधात जेष्ठ नागरीकांनी काल नंदूरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं प्रमाणपत्र कार्यालय अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयं सध्या आठ असून अजून पाच कार्यालयं निर्माण करण्यासाठी विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करावा अशा सूचना आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी दिल्या आहेत त्यांनी काल आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला

अजून काही लोक बेपत्ता असून तपास कार्य सुरू आहे अटक ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं अलीकडेच भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी काल तीन जणांना अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

याप्रकरणी आणखी दोन जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालाड मुंबईतील मालाड भिंत दूर्घटना प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेनं तज्ज्ञ समिती नेमली आहे

ई बाईक नवी मंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राज्यात पहिल्यांदाच इ बाईक भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या इलेक्ट्रीकल बाईकचा प्रारंभ ऐरोली जॉगींग ट्रॅक इथं काल महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आला अभियंता पल मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार नितेश राणे पोलिसांसमोर शरण आले त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह तिघांना अटक केली सौर ऊर्जा अमरावती अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेअंतर्गत बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर इथं सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले आहेत

त्यांच्या पार्थिव देहावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वरुण हलदर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

हवामान राज्यातला मान्सूनचा जोर काहीसा ओसरला आहे काल कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला आज कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे